यावेळी ते दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे लसींबाबत केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्रा झेनेका या कंपन्यांनी तयार केलेल्या कोव्हीशिल्ड तसंच भारत बायोटेकनं तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लशींची शिफारस केली होती दरम्यान लशींना मंजुरी देताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी काल स्पष्ट केलं

कोरोना लसीच्या सुरक्षितता आणि उपयुक्ततेबाबत पसरत असलेल्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं

लसीकरणासाठी देश सज्ज होत असून यासाठी आरोग्य मंत्रालय गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत आहे लसीकरण मोहीम योग्य दिशेने अंमलात यावी यासाठी आरोग्य मंत्रालय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून आहे काल राष्ट्रीय पातळीवर झालेल्या लसीकरणाच्या रंगीत तालमीदरम्यान लसीकरणाची अभिरूप प्रक्रिया राबवण्यात आली

राज्य आणि जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना ही रंगीत तालिम राबवण्यासाठी मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या होत्या लसीकरण मोहीम राबवण्याच्या प्रक्रियेची आणि को विन या एप चाचपणी करणं हा या रंगीत तालीमे मागचा हेतू होता

तसंच राज्य जिल्हा तालुके आणि रुग्णालय पातळीवरच्या सर्व अधिकाऱ्यांना लसीकरण प्रक्रियेची सर्व बाजूनी माहिती व्हावी हादेखील एक उद्देश होता

लस घेणाऱ्यांची माहिती अपलोड करणं त्यांना लसीकरणासाठीचं केंद्र ठरवून देणं आणि इतर काही प्रक्रियांची चाचणी यावेळी घेण्यात आली रंगीत तालिम झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांकड्न प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला या सर्व प्रक्रियेदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांसोबत समन्वय ठेवला होता पणे मिळकत कर पुणे महापालिकेला चालू आर्थिक वर्षात मिळकतकरापोटी महापालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे तेराशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली

या स्त्रोतांवर पाणी पिण्यास अयोग्य या आशयाचे फलक लावण्यात आले आहेत हे पाणी पिण्यासाठी वापरु नये असं ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना सांगण्यात येत आहे गोंदिया मध्यप्रदेश आणि बिहारमधून गोंदिया जिल्ह्यात धान घेऊन येणाऱ्या सहा मालमोटारी नवेगावबांध पोलिसांनी पकडल्या

महाराष्ट्र लोककला महाराष्ट्रातल्या लोककलांचा इतिहास जडणघडण लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी लोककला रंग ही संवाद मालिका राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज आणि यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल दिली

पुणे आणि परिसरातल्या उद्योगांतल्या याबाबतच्या प्रगतीची नोंद मराठा चेंबर आणि कॉमर्सच्या वतीनं दरमहा सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेण्यात येते ऐकूया डिसेंबरअखेरच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगणारा हा वृत्तांत कोरोनाची साथ सातत्यानं ओसरत असुनही डिसेंबर महिन्यात उद्योगचक्राच्या गतितली वाढ नगण्य होती तरीही परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असा आशावाद मात्र बळावला आहे

कामावर हजर होणाऱ्या कामगारांच्या संख्येत तर मुळीच वाढ झालेली नाही

कोरोनाचा कहर कमी होण्याची सुरूवातही याच महिन्यात झाली होती

सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांची प्रगती कमी असण्यामागे कच्च्या मालांच्या किंमतीत झालेली वाढ कारणीभूत आहे असं मत चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी व्यक्त केलं यासंदर्भात सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली

मराठा रेजिमेंटचे जवान हेमराज बागूल यांनी याविषयी आकाशवाणीला अधिक माहिती दिली

पणे वनसंरक्षण नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पूणे परिसरात पून्हा एकदा गव्याचा वावर आढळल्यानंतर वन्य जीव शहरात का येत आहेत याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी वन विभागातर्फे एक समिती नियुक्त करण्यात आली आहे

वाढत्या नागरीकरणाचा हा परिणाम असल्याचा आक्षेप प्राणीप्रेमींनी घेतला असला तरी त्यामागची नेमकी करणं शोधून त्यानुसार उपाय योजना करण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून होणार आहे असं पुण्याचे उपवन संरक्षक राहुल पाटील यांनी सांगितलं माझी वसंधरा पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी निगडीत पंचतत्वांचे संवर्धन करण्यासाठी संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे याच अनुषंगानं राज्याचे वनं भुकंप पुनर्वसन मंत्री तसच जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनासाठी हरीत शपथ दिली भकंप नंद्रबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात काल दूपारी दिडच्या सुमारास दोनदा भुकपाचे सौम्य धक्के जाणवले

मध्यप्रदेश राज्याला लागुन असलेल्या शहादा तालुक्याच्या सीमावर्ती भागात हे धक्के जानवले आहेत

दरम्यान या भुकंपांच्या धक्यांमुळे सीमावर्ती भागातील गावांच्या भिंतींना तडे गेल्याचं सांगितलं जात आहे

त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका अधिकारी सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाजमाध्यमांवर मी सावित्री आणि महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीलासुद्धा यात सामावून घेतले जाईल

हा उपक्रम महिला शिक्षकांसाठी यावर्षी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रोहिणी क्भार यांनी दिली चित्रे सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठात सुरक्षित ठेवण्यात आलेली तैलचित्रे पुनःस्थापित करण्याची प्रक्रिया अंशतः पूर्ण झाली असून स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज इत्यादी चित्रांची देखभाल करून पुनःस्थापना करण्यात आलेली आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी जानेवारीमध्ये याकामी समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीने चित्रांना मूळ स्वरूप पुन्हा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे रंग आणि इतर सामग्रीसह दुरूस्तीची योजना तयार केली आहे नवी मंबई स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषगाने विविध माध्यमांतून नागरिकांच्या मनात स्वच्छतेविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यात येत आहे

लातर केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या लातूरमध्ये विभाग स्तरावर विविध कला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यात दयानंद कला महाविद्यालयाने लोकनृत्य आणि लोकगीत या कलाप्रकारात क्रमांक पटकावला मुंबई होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे बड़न मृत्य ठाण्यातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या हेदवी इथं आलेल्या पर्यटक दांपत्याचा सेल्फी काढताना समुद्रात पडून मृत्यू झाला

हेदवीच्या समुद्रकिनारी बामणघळ इथून विशिष्ट पद्धतीनं एका घळीतून येणारं समुद्राचं पाणी पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा सेल्फी काढत असताना तोल गेला तिला वाचवण्यासाठी तिच्या पतीनं उडी घेतली मात्र भरतीच्या लाटांमुळे दोघांचाही मृत्यू झाला बटासिंग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचं काल निधन झालं

त्यांनी गृहमंत्री कृषीमंत्री रेल्वेमंत्री यांसह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या ते काही काळ बिहारचे राज्यपालही होते बुटा सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे

आजही या भागात असाच तुरळक पाऊस अपेक्षित असला तरी राज्याच्या इतर भागात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे राज्याच्या सर्वच भागात कमाल आणि किमान तापमान कालही सरासरीपेक्षा जास्तच होतं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार